गेल्या निवडण्कीच्या त्लनेत काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही

लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक जागाही काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत

डाव्या पक्षांची कामगिरी या निवडण्कीतही स्धारली नाही मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाला तीन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी इथून प्न्हा विजय प्राप्त केला आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा गांधी नगर इथून प्रचंड बहमतानं विजयी झाले संय्क्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली इथून विजयी झाल्या मात्र पक्षाध्यक्ष राहल गांधी यांना अमेठी इथं पराभव पत्करावा लागला

मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता सर्व मतदार संघातून शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले

परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले उस्मानाबाद मध्न शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख सतावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे स्धाकर श्रंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांचा पराभव केला

शिवसेनेचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते भाजपचे मंत्री हंसराज अहीर शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्शिलक्मार शिंदे एड प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे केंद्रिय मंत्रिमंडळानं सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव आज मंजूर केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली प्रधानमंत्री आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत त्यानंतर राष्ट्रपती मंत्रीमंडळाच्या शिफारशीन्सार सध्याची लोकसभा विसर्जित करतील

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री तसंच राज्यमंत्री यांची प्रधानमंत्री कार्यालयात बैठक होईल असं अधिकृत सूत्रांकडून समजतं देशभरात भाजपाची टक्केवारी भरघोस असल्याचे दिसते उत्तरप्रदेश हरयाणा राजस्थान मध्यप्रदेश ग्जरात गोवा हिमाचल प्रदेश कर्नाटक दिल्ली उतराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास टक्केहन अधिक मते मिळाली आहेत भाजपाला सर्वात अधिक टक्केवारी हिमाचल मध्ये एकोणसतर टक्के एवढी मतं मिळाली आहे

दोन्ही मित्रपक्षांनी एकत्रितपणे राज्यातील निम्म्याहन अधिक मते मिळवली आहे

सोलापूरात लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा पराभव सहन न झाल्यानं माढा तालुक्यातल्या शिंदेवाडीचा तरूण पांड्रंग शिंदे यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली या घटनेनंतर पोलीसांनी खासगी रूग्णालयात धाव घेऊन तरूणाच्या प्रकृतीची माहिती घेत जबाब नोंदवून घेतला या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली लात्र महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे दीपक मठपती यांची निवड झाली आहे लातूर महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी आठ आठ सदस्य असल्यानं सभापती पदाची निवड सोडत पदधतीनं केली जाते काँग्रेसकडुन रविशंकर जाधव तर भाजपनं दीपक मठपती यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली यात दीपक मठपती विजयी झाले ध्ळे जिल्ह्यातल्या द्ष्काळग्रस्त भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रक पोषण आहार देण्याचा निर्णय झाला आहे पूरक पोषण आहार योजनेसाठी असलेली बायोमॅट्रिक हजेरीची अट शिथील करण्यात आली आहे

या संक्लाच्या द्स या मजल्यावर आग लागली

जखमींपैकी बहतांश विदयार्थीच असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही

दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं आवश्यकती सर्व मदत प्रवण्याचे निर्देश त्यांनी ग्जरात सरकारला दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा काल सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर मृत्यू झाला

एप्रिल महिन्याच्या सुरवातीला निहाल याच कंपनीबरोबर एव्हरेस्ट चढाई मोहिमेवर गेला होता

बँक द्रसंचार कंपन्या आणि वाहन उद्योग क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते आंतरराष्ट्रीय चलन बाजारातही आज तेजीचं वातावरण राहिलं

येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात उष्णतेची लाट तर विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे